कोकणाच्या विविध भागातही जोरदार पाऊस सुरू आहे सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री चांगला पाऊस झाला मराठवाड्यातही काल ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला नांदेड जिल्ह्यात गेले दोन दिवस भीज पाऊस झाला किनवट हिमायतनगर हदगाव कंधार या भागात पावसाचा जोर होता उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा येणेगूर परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्या

जालना शहरासह जाफराबाद टेंभूर्णी मंठा भोकरदन हसनाबाद या ठिकाणीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला परभणी जिल्ह्यात गेले दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या या पावसामुळे या भागातल्या पिकांना जीवदान मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे पूढील चार दिवस राज्यात चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत

राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना पदाच्या गोपनियतेची शपथ दिली दरम्यान सोमवारी येडिय्रप्पा विधानसभेत आपलं बह्मत सिद्ध करणार आहेत

रेडी रेकनरच्या आठ टक्के दरानं ही जमीन भाडेपट्ट्यानं घेतली जाईल यासाठी आपले भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यास अनेकांनी अनुकूलता दर्शवली असल्याचं ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं अपारंपरिक उर्जा स्रोतातून सुमारे चौदा हजार चारशे मेगावॅट वीज निर्मितीचं राज्याचं उद्दीष्ट आहे यासाठी रिकाम्या भूखंडांसह जल प्रकल्पांवर तरंगते सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सध्या राज्याची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे दीड हजार मेगावॅट एवढी असून त्यापैकी फक्त सातशे ते आठशे मेगावॅट सौर वीज निर्मिती होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिली

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि तसा प्रयत्नही सुरू नसल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा अशी याचिका नवलखा यांनी केली आहे या संदर्भात दाखल काही पुरावे नवलखा यांचं निर्दोषत्व दाखवत असले तरीही इतर अनेक दस्तावेजांची तपासणी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं

यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद नंदरबार वाशिम आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे

राज्यातले सिने कलावंत नाट्य आणि लोककलावंत यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याविषयासंदर्भात काल मुंबईत बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या

मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा भाग आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातल्या शहीदांना पृष्पाजंली वाहिली मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहिली जालना बीड भंडारा अहमदनगर नाशिक उस्मानाबाद यासह सर्वच ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला

शिवशंकर यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आली उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी डॉ दिपा मुधोळ मुंडे यांनी पृष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केलं

आज याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे

निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा कक्ष सुरू राहणार आहे

चित्रक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता चित्रक यांनी तालुक्यातल्या पिंपळवाडी बानेवाडी नाळवंडी याठिकाणी झालेल्या वाळू उत्खननाचा महसूल भरून घेतला नाही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अवैधरित्या वसुली केली आणि पदाचा गैरवापर करून अनेक निर्णय घेतल्याचा आरोप आहे यापूर्वीही चित्रक यांना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं कार्यरत असतांना निलंबित करण्यात आलं होतं

शंकरराव राख यांच काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नंतर जालनाच्या रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात द्रूस्तीचं काम सुरू असतांना अचानक हा स्फोट झाला काल पहाटे ही घटना घडली जयराज जया बालन असं या अभियंत्याचं नाव आहे

या आंदोलनामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती

आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली

यंदा मिळकत कराच्या बिलावर क्यूआर कोडचीही सुविधा असल्यानं एप्सच्या मदतीनं कर भरणं सुलभ झालं आहे

पुरुष एकेरीत बी साईप्रणीत मात्र उपांत्य फेरीत दाखल झाला आहे